कोविड निदानासाठी देशभरात प्रयोगशाळांची संख्या वाढवली जात असून सध्या अकराशे प्रयोगशाळा कार्यरत आहेत

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली

प्रत्येक भारतीयानं आत्मनिर्भर भारत अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज केलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दवारे एलिमेंट्स या मोबाईल अॅपचं उद्घाटन करताना ते बोलत होते देशभरात असलेल्या विविध क्षेत्रातील आर्थिक क्षमतांना उभारी देण्याचं मिशन आहे एलिमेंट्स हे एप उद्योजकतेला नवतेला प्रोत्साहन तसंच ग्रामीण आणि शहरी विकासाला चालना देणारं ठरलाअसं त्यांनी सांगितलं नवीन भारतासाठी प्रयोगशील युवकांची आवश्यकता असल्याचंही उपराष्ट्रपती एम

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्रादर्भाव लक्षात घेता जुलै महिन्यात दर शनिवार रविवार शहरात जनता जमावबंदी राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे

यंदा अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्यांसाठी कोविड चाचणी बंधनकारक असून त्यासाठी त्यांना आर टी पी सी आर चाचणी करावी लागेल

अमरनाथ यात्रेच्या तयारीचा सुब्रमण्यम यांनी आढावा घेतला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीभवनात भेट घेतली देशातल्या सद्यस्थितीबददल तसंच राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय महत्वाच्या ताज्या घडामोडींविषयी यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपतींना माहिती दिली लद्दाखमधे गलवान खोऱ्यात चीनी सैन्याबरोबर चकमक झाल्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी न्कताच लद्दाखचा दौरा केला त्या पार्श्वभूमीवर उभयतांमधे चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं

ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आणि त्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावण्यासाठी सशस्त्र सेना दल आणि निम लष्करी दल सज्ज असल्याचं ते म्हणाले राज्यात पर्यटन उदयोगातलं हॉटेल व्यवसायाचं स्थान लक्षात घेऊन कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसाय प्न्हा सुरु करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येत असल्याचं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं राज्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेबरोबर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ते बोलत होते टप्प्याटप्प्याने आणि सावधगिरी बाळगण्याच्या अटीवर हॉटेल्स सुरु करता येतील मात्र स्वयंशिस्तीचं पालन करणं आवश्यक राहील असं या बैठकीत सांगण्यात आलं हॉटेल मालकांनी कामगारांना कामावरुन काढू नये असं आवाहान म्ख्यमंत्र्यांनी केलं

आपल्या ग्रुंना वंदन करायचा त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस आज राज्यासह देशभरात ग्रूपौर्णिमेच्यानिमितानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रुंचा सन्मान करण्यासाठी डिजिटल माध्यमाचा बहतांश उपयोग केला आहे शिर्डी इथंही ग्रूपौर्णिमा उत्सवानिमितानं शारिरीक अंतर ठेवत जगदग्रु साईबाबा यांच्या पोथीची पालखी सकाळी निघाली आज शिर्डी इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं दरम्यान आपलं जीवन अर्थपूर्ण करणा या ग्रुंचा सन्मान करायचा दिवस म्हणजे ग्रूपौर्णिमा अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे ग्रूपौर्णिमेच्या शुभेच्छाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनीही ग्रूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत पिकाची उत्पादकता आणि ग्णवता सुधारावी यासाठी आध्निक कृषी तंत्रज्ञान शेतक यांच्या बांधापर्यंत पोहोचवावं अशी सूचना कृषीमंत्री दादाजी भ्से यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली ते आज मारेगाव तालुक्यात हटवांजरी इथं कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतक यांशी संवाद साधत होते आगामी काळात शेतीतली शारीरिक कष्टाची कामं तंत्रज्ञानाच्या मदतीनं करण्याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं जाईल असं ते यावेळी म्हणाले

यावेळी त्यांनी शेतक यांना बांबू आणि सागवानच्या रोपांचं वाटप केलं कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या पृण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विदयापीठातर्फे पीएच डीच्या पाच विदयार्थ्यांची ऑनलाइन मौखिक परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली विदयापीठ अन्दान आयोगाच्या दिशानिर्देशांन्सार क्लग्रू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडली याआधी मराठी आणि संगणकशास्त्र या दोन विषयाच्या मौखिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या मंबई शहर आणि उपनगरात कालपासून पडत असलेल्या पावसानं दुपारनंतर विश्रांती घेतली शहराच्या विविध भागांत पावसाचं पाणी साचलं होतं तसंच वाहतूक विस्कळीत झाली

गेले तीन दिवस झालेल्या पावसामुळे हा तलाव भरला अशी माहिती महापालिकेने दिली

तलावाचे पाणी औद्योगिक वापरासाठी दिलं जातं तलाव भरून वाह लागल्यानंतर या तलावाचे पाणी मिठी नदीतून वाह लागतं जाऊन मिळते असे जलअभियंता खात्याने सांगितले नवी मुंबईत काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा जोर सकाळी कमी झाला आहे

सिंधूदर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या पावसानं आज सकाळपासून विश्रांती घेतली आहे

या न्कसानीच्या पंचनाम्याचं काम पूर्ण झालं असून मंडळ अधिका यांनी काल याबाबतचा अहवाल तयार केला आहे अहमदनगर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे मात्र पाऊस नाही रत्नागिरी जिल्ह्यात आज पाऊस ओसरला असून वाशिष्ठी आणि शीव या नद्यांचा प्र ओसरल्यानं चिपळण शहराच्या काही भागांत भरलेलं पाणी ओसरलं आहे तसंच अर्जूना नदीचा प्र ओसरल्यानं राजाप्रमधल्या मध्यवर्ती जवाहर चौकात भरलेलं पाणीही कमी झालं आहे पालघर जिल्ह्यात म्सळधार पाऊस पडत असून नागरिकांनी पाण्याच्या जागी जाणं टाळावं असे आदेश पालघर जिल्हा प्रशासनाने दिले आहेत दोन दिवसांपूर्वी जव्हार जवळच्या कालमंडवी धबधब्याजवळ सेल्फी काढताना पाच जण वाहन गेले या द्र्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी तलाव समूद्र किनारे धबधबे धरणं आदी ठिकाणी जाणं टाळावे असं आवाहनही जिल्हा प्रशासनाने केलं आहे कोकणात निसर्ग चक्रीवादळानं न्कसान झालेल्यांना अधिक मदत मिळावी यासाठी राज्य शासनानं एनडीआरएफचे निकष बदलण्याचं धोरण स्वीकारलं आहे

येत्या दोन दिवसात कोकणात बहतेक सर्व ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह म्सळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे